माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

गेल्या काही दिवसांपासून जेटली यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं आज द्पारी बारा वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दोन दशकांपासून अधिक काळ भाजपशी जोडल्या गेलेल्या अरुण जेटली यांनी पक्षधोरण ठरवण्यात मोलाची कामगिरी बजावली

वाजपेयी सरकारच्या काळात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्रीपदापासून सुरु झालेला जेटली यांचा प्रवास देशाच्या अर्थमंत्रीपदापर्यंत यशस्वीरीत्या झाला

अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख एक फेब्रवारी करणं तसंच रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प एकत्रित स्वरुपात सादर करणं यांसारखे निर्णय त्यांच्याच कारर्कीदीत पूर्णत्वास गेले राज्यसभेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना तत्कालीन सरकारला आवश्यक त्या ठिकाणी धारेवर धरण्याचं काम केलं अरुण जेटली यांनी भाजपाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे निभावली विविध राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम पाहिलं

अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोंविद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे राष्ट्र उभारणीच्या काळात त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही शोक व्यक्त केला असून ते आपला हैदराबादचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर मध्य प्रदेशचे माजी म्ख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह भाजपा आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी जेटली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अब्धाबीचे राजपुत्र मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्या उपस्थित आज दोन्ही राष्ट्रांमधे सहा सामंजस्य करारांवर स्वाक्ष या केल्या जाणार आहेत दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयातल्या अधिका यांच्या संदर्भात एक सामंजस्य करार होणार आहे तसंच भारतीय रिझर्व बँक आणि संयुक्त अरब अमिरातीची सेंट्रल बँक यांच्यात चलन विषयक सामंजस्य करारावरही स्वाक्ष या केल्या जातील अणू उर्जा क्षेत्रातल्या शांततामय भागिदारीच्यादृष्टनं सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल भारतीय नौदलातल्या माजी अधिका यांना संयुक्त अरब अमिरातीच्या नौदलात आणि तटरक्षक दलात सेवेची संधी उपलब्ध होणार आहेत राजप्त्र मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण अतिशय उत्स्क असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे उभय राष्ट्रांमधले आर्थिक संबंध वृद्धीगंत करायलाही आजच्या बैठकीत प्राधान्य आहे

भारत आणि बहारीन या उभय देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी बहरीनच्या औद्योगिक विविधता धोरणाची भूमिका महत्वपूर्ण आहे द्सऱ्या बाजूला भारतीय सम्दायाम्ळे उभय देशांमधले सांस्कृतिक संबंध आधीच मजबूत झाले आहेत विविध क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात भारतीय समुदायाला बहारीनकडे आकर्षित करत आहेत

नरेंद्र मोदी यांनी द्रसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर हा या कार्यक्रमाचा तिसरा भाग आहे

या आकाशवाणीच्या संकेतस्थळावरून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे याशिवाय प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या युट्युब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाणार आहे वेगवान आर्थिक विकासाचं उद्दिष्ट्य गाठण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत याअंतर्गत परिकीय गृंतवणूकदारांवर लावलेला अतिरिक्त अधिभार रद्द करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केली त्या काल नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत बोलत होत्या भांडवली ग्ंतवणूकीला चालना देण्यासाठी समभागांच्या हस्तांतरणातून मिळणाऱ्या दीर्घ आणि लघ् मूदतीच्या भांडवली नफ्यावरचा वाढीव अधिभारही रद्द करत असल्याची घोषणा सितारमण यांनी केली केंद्रानं स्टार्ट अप उद्योग आणि त्यांच्या ग्ंतवणूकदारांसठीचा एंजल करही रदद केला आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना तातडीची भांडवली मदत म्हणून अतिरिक्त सत्तर हजार कोटी रुपये दिले जातील याचा फायदा लघू मध्यम आणि सुक्ष्म उद्योगद्यांना होईल केंद्र सरकारनं रेपो दराला थेट व्याजदराशी जोडलं आहे त्यामुळे घर आणि वाहनांपोटी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची रक्कमही कमी झाली आहे उद्योगधंना आवश्यक खेळत्या भांडवलासाठीचं कर्जही यामुळे स्वस्त झालं आहे

जम्मूमधल्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमधल्या उपाय्क्तांनी जम्मू क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय सीमांलगत स्रु असलेलं बंकर निर्मितीचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असे निर्देश जम्मूचे विभागीय आय्क्त संजीव वर्मा यांनी दिले आहेत यासंदर्भात वर्मा यांनी काल उपाय्क्तांची बैठक घेऊन बंकर निर्मितीच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्रु केलेलं राष्ट्रीय एकात्मतेचं कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्णत्वाला नेलं आहे असे गौरोवोदगार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले हैदराबाद मधल्या शिवरामपल्लीर इथं सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीच्या दीक्षांत संचलनाला शाह आज उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते

अमित शाह यांनी यावेळी बोलताना देशाच्या विकासासाठी शांतता आणि स्थैर्य महत्वांची असण्यावर भर दिला

भगवान श्रीकृष्णाच्या जन्म दिनाचा म्हणजेच जन्माष्टमीचा उत्सव देशभरात धार्मिक भावना आणि उत्साहानं साजरा होत आहे उतर प्रदेशातली मथ्रा आणि वंदावन शहरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा होत मंदिरांमध्ये आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जन्माष्टमीच्या श्भेच्छा दिल्या आहेत दरम्यान राज्यातही जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे

मात्र यावर्षी राज्यात आलेल्या प्राच्या पार्श्वभूमीवर अनेक आयोजकांनी दहिहंडी उत्सवातून माघार घेतली असली तरी अनेक ठिकाणी छोट्यापातळीवर पारंपरिक पदधतीच्या प्रग्रस्तांना मदतीसाठीच्या तसंच पर्यारणासह सामाजिक संदेश देणाऱ्या दहीहंड्याचं आयोजन केलं आहे कोलकात्यात स्रु असलेल्या इरंड चषक फ्टबॉल स्पर्धेत आज अंतिम सामन्यात मोहन बगान संघाचा सामना केरळ गोक्ळाम संघाशी होणार आहे